रालोआ सरकारनं न्यू डिया म्हणजेच नव भारताची सुरुवात केली आहे आणि सुधारणा कामगिरी तसंच परिवर्तन हा सिद्धांत यशस्वी होऊ शकतो हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे असं सीतारामन यावेळी म्हणाल्या

केवळ पाच वर्षात ती दोन पूर्णांक सात ट्रिलियन डॉलर ब्रिकी झाली आहे सामाजिक संरचनेचा विकास डिजिटल ांडिया प्रदूषणमुक्त भारत मेक जे ांडिया जलव्यवस्थापन आणि नद्यांची स्वच्छता अवकाश मोहिमा अन्नधान्य आत्मनिर्भरता आणि निर्यात वाढवणं निरोगी समाज याबरोबरच लोकसहभागातून टीम डियाची भावना विकसित करणं यावर अर्थसंकल्पात भर दिल्याचं त्या म्हणाल्या देशाचा आत्मा ग्रामीण भागामधे आहे

याचा सीतारामन यांनी विशेष उल्लेख केला

तरुणांना गांधीवादी मुल्यांबाबत जागरुक बनवण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान परिषद गांधी पिडियाचं प्रकाशन करणार आहे त्यांनी आशा व्यक्त केली की यावर्षी देश गांधीजयंती पर्यंत पूर्णपणे हगणदारी मुक्त होईल

रस्ते रेल्वे जलपरिवहन आणि हवाईसंपर्क वाढवण्याच्या कार्यक्रमाकरता अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात आली आहे भारतमाला प्रकल्पाच्या दुस या टप्प्याची सुरुवात केली जाणार आहे याअंतर्गत देशभरात रस्त्यांचं जाळ विस्तारलं जाईल हवाई परिवहन आणि जलपरिवहनाच्या विकासासाठीदेखील अर्थसंकल्पात तरतूद केली आहे रेल्वे परिवहनाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रासाठी सरकारी आणि खाजगी भागिदारीतून रेल्वेचं जाळं विस्तारलं जाणार आहे

रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाची घोषणाही अर्थसंकल्पात केली आहे शेतक यांच्या कल्याणासाठी या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी केल्या आहेत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास आधुनिकीकरण उत्पादन उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला आहे कृषी आधारित ग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी बांबू मध आणि खादींच्या वस्तूंवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे

महिलांच्या विकासाबरोबरच महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं सीतारामन म्हणाल्या

उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत सात कोटी स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी देण्यात आली आहे आणि यावर्षी आठ कोटी जोडण्या दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं कामगार अणि युवा कल्याणाचा उल्लेख करत सुमारे तीन कोटी छोट्या व्यापा यांना आणि दुकानदारांनी प्रधानमंत्री कर्मयोगी मानधन योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ देण्यात आला आहे याचबरोबर सुमारे तीस लाख कामगारांना प्रधानमंत्री कामगार योजना मानधन योजनेअंतर्गत पेन्शन मिळत आहे असं त्या म्हणाल्या तरुणांना नवयुगाचं प्रशिक्षण देऊन कौशल्य संपन्न बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे याबरोबरच प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा मंडळ स्थापन करण्यात येत आहे असंही त्या म्हणाल्या

स्वस्त घरांसाठी साडेतीन लाख रुपयांची करसवलत देण्यात येणार आहे

तसंच स्वचलित जीएसटी परतावा प्रणाली लागू करण्याचा प्रस्ताव हे अर्थसंकल्पातले महत्त्वाचे मुद्दे ग्राहकोपयोगी वस्तूंबाबत काही ठळक बदल करण्यात आले आहेत त्यानुसार सेट टॉप बॉक्स कॉम्पॅक्ट कॅमे यासाठी लागणारी साधनं मोबाईल फोन चार्जर लिथियम आयर्न बॅटरी आदींवरील सीमाशुल्क रद्द करण्यात आलं आहे स्फूर्ती कार्यक्रमांतर्गत समूह विकास संकल्पनेनुसार ग्रामीण कृषी उद्योगांना चालना दिली जाईल यामधे बांबू मध आणि खादी उद्योगाच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल

आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून आला कामकाजाच्या प्रारंभीच्या सत्रात तेजीत असलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दुपारचा सत्रात चाडेचारशे अंकांनी कोसळला